पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाचा मार्ग मोकळा राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला

पर्यावरण आजचा पर्यावरण दिवस प्रत्येकानं किमान एक झाड लावून साजरा करावा असं आवाहन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे रोप लावताना सेल्फी काढून समाजमाध्यमावर टाका आणि लोकजागर करा असं आवाहन त्यांनी पर्यावरण दिनाच्या संदेशात केलं पर्यावरण रक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नाही त्यात लोकसहभागही आवश्यक आहे असं ते म्हणाले यंदाच्या पर्यावरणदिनाचा विषय आहे वायू प्रदृषण त्यानिमित्तानं पर्यावरण विभागानं हवा आने दो हे विशेष गीत काल जारी केलं आहे

त्या चोख त्तर देणारा हा वृत्तांत

हरित महाराष्ट्राच्या या सामूहिक चळवळीमुळं वाढतं प्रद्षण रोखण्यासाठी भरीव मदत होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला या पुढे कोणत्याही न्यायालयानं यंदाच्या पद्व्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत कोणतीही याचिका विचारात घेऊ नये असे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत राजिनामा कॉप्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यांनी थेट विधानसभाध्यक्षांकडेच राजीनामा सादर केला आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे आपल्याला राजीनामा देणं भाग पडलं असं विखेपाटील यांनी म्हटलं आहे विखे पाटील यांच्यासह पुण्याचे नवनिर्वाधित खासदार गिरीश बापट उन्मेष पाटील यांचे आमदारपदाचे राजीनामे काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्वीकारले

ते काल अकोला इथं वार्ताहरांशी बोलत होते

नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील वैधानिक आणि शासन मंजूर पदावर कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे

पदवी रत्नागिरीतल्या मत्स्य महाविद्यालयातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचीच पदवी दिली जाणार आहे ती विधिग्राह्य ठरविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्यामुळे वर्ष दोन हजारपासूनच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे

आजीवन सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत चालू शैक्षणिक वर्षापासून एम ए आजीवन अध्ययन हा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे दोन वर्ष कालावधीच्या ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी ही पात्रता आहे वृद्धाश्रम पाळणाघरं व्यावसायिक प्रशिक्षण पालकत्वासाठीचं निरंतर शिक्षण स्वयंसेवी संस्थांची उभारणी आदिवासी विकास अशा विविध क्षेत्रात लागणाऱ्या कुशल प्रशिक्षित आणि सेवाभावी मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद अर्थात ईद उल फित्रनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत माणसा माणसांतील प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या या सणाच्या माध्यमातून समाजातील बंधूभाव वाढीस लागेल असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत काल संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं

पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या तीनही महिला डॉक्टरना काल जामीन मिळू शकला नाही

क्रिकेट विश्वचषक क्रिकेटस्पर्धेत काल कार्डिफ इथं श्रीलंका आणि अफगाणिस्तान दरम्यान साखळी लढत झाली

स्पर्धेत भारताची सलामीची लढत आज दक्षिण आफ्रिकेसोबत होईल आजपासून भारताच्या सर्व सामन्यांचं थेट समालोचन आपण आकाशवाणीवर ऐकू शकाल यंदा प्रथमच इंटरनेट लाइव्ह स्ट्रीमींगच्या माध्यमातूनही आकाशवाणीवरील हे समालोचन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे हवामान राज्यात तुरळक ठिकाणी वळवाच्या सरी सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावत असल्या तरी विदर्भ आणि त्यालगतच्या भागात उष्णतेची लाटही कायम आहे

आजही राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असली तरी उष्णतेची लाट कायम राहील दरम्यान मान्सून अपेक्षेप्रमाणं आज केरळात दाखल होण्याची शक्यता दिसत नाही

पद्व्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाचा मार्ग मोकळा

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला